काल जाहीर झालेल्या या द्वैमासिक पतधोरणात बँकेनं रेपो दरात काहीही बदल न करता रेपो दर पाच पूर्णांक पंधरा शतांश टक्के इतका कायम ठेवला आहे रिवर्स रेपो दरही चार पूर्णांक नऊ दशांश टक्के तर बँक दर पाच पूर्णांक चार दशांश टक्क्यांवर कायम आहेत चालू आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विकास दर मात्र ऑक्टोबर महिन्यात वर्तवलेल्या सहा पूर्णांक एक दशांश टक्क्यांऐवजी पाच टक्के राहील असं या पतधोरणात म्हटलं आहे

ते काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर ते काल राज्यसभेत दाखल झाले आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ते गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून दिल्लीतल्या तिहार तुरुंगात होते काश्मीरमध्ये नागरिकांना मूलभूत स्वातंत्र्य नसल्याबद्दल चिदंबरम यांनी खंत व्यक्त केली देशभरातल्या कांद्याच्या वाढत्या किंमतीचे पडसाद काल संसदेत उमटले कांद्याच्या किमती कमी करण्यासाठी सरकार आवश्यक उपाययोजना सरकार करत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं दरम्यान कांद्याच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं काल संसद परिसरात महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर निदर्शनं केली या निदर्शनांमध्येही लोकसभेतले काँग्रेस गटनेते अधीररंजन चौधरी यांच्यासह पी चिदंबरम सहभागी झाले कांद्याच्या किमतीवर सरकारनं नियंत्रण आणण्याची मागणी यावेळी काँग्रेस सदस्यांनी केली सरकार संसदेत आपला आवाज दाबू शकणार नाही असं चिदंबरम यांनी नमूद केलं

बीडच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी न्कसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करतानाच शेतमजूर आणि इतर न्कसानग्रस्तांचाही सरकारनं विचार करावा अशी मागणी केली रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी बागायतदार तसंच छोट्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सदनाचं लक्ष वेधलं तर साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं अशी मागणी केली हवामान बदलासोबतच अवकाळी पावसाची कारणं शोधण्याची गरज हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केली याचर्चेत शिवसेनेचे विनायक राऊत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे ब्लडाण्याचे प्रतापराव जाधव अमरावतीच्या नवनीत राणा अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील आणि जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांनी सहभाग घेतला

पंतप्रधान नरेंद्र मोदी ग़हमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या परिषदेला उपस्थित राहणार आहेत प्ण्यातल्या पाषाण भागातल्या पोलिस रिसर्च सेंटर आणि आयसर या दोन संस्थांमध्ये ही परिषद होत आहे देशाच्या सुरक्षा धोरणांवर चर्चा करणं देशांतर्गत सुरक्षेचा आढावा घेणं आणि प्ढच्या वर्षासाठी देशाच्या सुरक्षेचा रोडमॅप तयार करणं हा या परिषदेचा उद्देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं जगभरात विश्वासू ऑनलाईन ज्ञानस्त्रोत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विकीमीडिया फाऊंडेशन सोबत काल सामंजस्य करार केला हा करार विद्यार्थ्यांचं कौशल्य आणि ज्ञान व्रध्दीगंत करण्यासाठी लाभदायक ठरणार असल्याचा विश्वास कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांनी यावेळी व्यक्त केला आहे करारानंतर विकिमिडीया इंडियाचे अध्यक्ष डॉ राहूल देशमुख यांनी हा करार झाल्यानंतर वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं की विद्यार्थ्यांसाठी विकिमिडीया तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी तांत्रिक कार्यशाळा तसंच प्रशिक्षण तांत्रिक मार्गदर्शन संगणक आज्ञावली क्लाऊड सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे

लाखन सिंग यांनी वर्तवली आहे जालना इथं खरपुडी कृषी विज्ञान केंद्रात भारतीय कृषी कौशल्य परिषद आणि कृषी तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमानं शास्त्रज्ञांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते काल बोलत होते या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्र गुजरात आणि गोवा राज्यातले कृषी शास्त्रज्ञ आणि प्रशिक्षक सहभागी झाले आहेत हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे

बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन मुंबईतल्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांनी गर्दी केली आहे म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं दादर इथल्या इंद मिलच्या जागेवर उभारण्यात येणारं बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला अन्यायाविरुद्ध तसंच विषमतेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारं ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यानिमित्तानं दिलेल्या संदेशात व्यक्त केला बाबासाहेबांनी दिलेल्या समता न्याय आणि बंध्तेच्या विचारांच्या दिशेनं शासनाची वाटचाल राहील असं सांगत त्यांना अभिप्रेत असलेली लोकशाही प्रणाली अस्तित्वात यावी आणि सामान्य माणसाचं जीवन सुसह्य व्हावं त्याला त्याचे हक्क मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील राहील असं मुख्यमंत्री म्हणाले औरंगाबादमध्ये नागरिकांनी संध्याकाळी सहा वाजता एकाच वेळी सार्वजनिक ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा अथवा पुतळ्यासमोर दोन मिनिटे सामुहिकरीत्या स्तब्ध उभे राहून अभिवादन करण्याचं आवाहन संयोजन समितीचे डॉ ऋषीकेश कांबळे यांनी केलं आहे औरंगाबाद इथल्या भडकल दरवाजा जवळच्या पुणोकृती प्तळ्याजवळ संध्याकाळी पोलिस बँडचे पथक शोक धून वाजवणार असून त्यानंतर सहा वाजता अभिवादन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं

जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातल्या लिंगापूर इथं शेतकऱ्यांसाठी जमीन आरोग्य व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीर आणि शेतकरी मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला

साळुंखे यांच्या हस्ते होणार आहे परळी इथल्या कला वाणिज्य महाविद्यालय तसंच मराठवाडा इतिहास परिषद औरंगाबाद यांनी हे अधिवेशन आयोजित केलं आहे इतिहास समीक्षकांची व्याख्यानं आणि मार्गदर्शन तसंच परिसंवाद या अधिवेशनात होतील

टंचाई काळात प्रशासनानं ही कारवाई केली होती याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी या मोटारी आणि सर्व साहित्य परत करण्याचे आदेश संबधितांना दिले आहेत

अत्याचार झालेल्या महिलांची प्रकरणं जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी समाजकंटकांचं वय लक्षात न घेता कठोर शिक्षा करावी समाजात कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी कठोर पावले उचलण्यात यावीत या मागण्यांचं निवेदन यावेळी जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात आलं

बोरी इथून कौसडीकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसनं या सायकलस्वार विद्यार्थ्याला धडक दिली बसच्या चालकास पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

महापालिका आयुक्त लहराज माळी यांनी हा निर्णय जाहीर केला

या उपक्रमास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे

यात औरंगाबाद जिल्ह्यातल्या दोन ग्रामपंचायतींचा समावेश आहे राज्य निवडणूक आयुक्त यू

मदान यांनी काल ही माहिती दिली

त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं अग्निशमन दलाच्या जवानांना अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही